फटाक्यांमुळे प्रद्षणात वाढ होत असून यावर देशभर बंदी आणावी अशा आशयाची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर काल न्यायमूर्ती एस

बोबडे आणि न्यायमूर्ती एस

नजीर यांच्या पीठासमोर सुनावणी झाली फटाक्यांपेक्षा वाहनांमुळे होणाऱ्या प्रद्षणाचं प्रमाण जास्त असल्याचं मत न्यायालयानं यावेळी व्यक्त केलं

पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला हार्दिक पटेल यांनी गुजरात मधल्या जामनगर इथून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं यावेळी जाहीर केलं यावेळी झालेल्या काँग्रेसच्या प्रचार सभेत पक्षाच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी जनसमुदायाला संबोधित केलं अहमदनगर जिल्ह्यातले युवा नेते सुजय विखे पाटील यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला सुजय विखे यांचं स्वागत केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सुजय यांच्या भाजप प्रवेशामुळे अहमदनगर जिल्ह्यात भाजप अधिक बळकट झाल्याची भावना व्यक्त केली सुजय हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्त्र आहेत दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेत परत यावं असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे विखे पाटील आणि त्यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील हे दोघे शिवसेनेकडून तत्कालीन सरकारांमध्ये मंत्री होते याची राऊत यांनी आठवण करून दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

उत्तर प्रदेशात लखनौ इथं पक्षाध्यक्ष मायावती यांच्या अध्यक्षतेत काल झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर जाहीर केलेल्या निवेदनात ही बाब स्पष्ट केली आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि उत्तराखंडामध्ये बसपा आणि समाजवादी पक्षाची झालेली युती ही प्रामाणिक हेतू आणि परस्परांविषयी आदर या आधारावर झालेली असून सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी ही आघाडी म्हणजे योग्य मिलाफ आहे असा दावा मायावती यांनी केला

ही निवडणूक दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवर लढवणार असून असा दर्जा नसल्यामुळे राजधानी दिल्लीला त्याचा फटका बसत आहे असं ते म्हणाले दिल्लीतल्या एकूण सात लोकसभा जागांपैकी सहा जागांसाठी आप नं आधीच आपले उमेदवार घोषित केले आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्या आणि परवा दिल्लीत विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत त्यानंतर विरोधी पक्षांच्या महाआघाडीची पुढची दिशा निश्चित होणार असल्याचं पीटीआयचं वृत्त आहे

राज्य निवडणूक आयोगाकड्रन ही माहिती देण्यात आली

व्हीव्हीपॅट यंत्रणा इलेक्ट्रॉनिक यंत्रांसाठी पूरक असून मतदान केल्याची पावती या यंत्रांच्या माध्यमातून मतदारास मिळणार आहे

या प्रकरणी तेरा साक्षीदारांचे जबाब नोंदवल्यावर न्यायालयानं आरोपीला काल ही शिक्षा सुनावली

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार ही रेल्वे दर मंगळवारी सकाळी आठ वाजता नांदेड रेल्वे स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता दिल्लीच्या हजरत निझामुद्दीन रेल्वे स्थानकावर पोहोचेल

विधान भवनात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यशवंतरावांच्या पुतळ्याला प्रष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली

काल औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेचा नटवर्य लोटू पाटील नाट्यप्रस्कार आगाशे यांना ज्येष्ठ कवी ना धों महानोर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या प्रस्काराला उत्तर देताना आगाशे बोलत होते ते म्हणाले

मसापचा यशवंतराव चव्हाण वाङमय प्रस्कार सांगली जिल्ह्यातल्या बलवडी इथले साहित्यिक भाई संपतराव पवार यांना प्रदान करण्यात आला अकरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरूप आहे नैसर्गिक संपत्ती आणि मानवी श्रम यांचा सुसंवाद साधला तर विनाश न करता विकास करता येतो यांची मांडणी मी लोकांचा सागांती या प्स्तकातून केल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं

कुलगुरू ई वायूनंदन यांनी काल ही माहिती दिली एक लाख रुपये स्मुती चिन्ह आणि सन्मान पत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे

श्रीकांत यांनी दिले आहेत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते काल बोलत होते

ते काल जालना इथं आपल्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करत असलेल्या कार्यकर्त्यांशी बोलत होते शिवसेना भाजप यूती झालेली असली तरी आपण अजून माघार घेतली नसल्याचं खोतकर यांनी स्पष्ट केलं

दुपारी दीड वाजता सामना सुरु होईल पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ दोन दोन नं बरोबरीत आहेत